ईडीनं कोहीनूर मिल गैरव्यवहार प्रकरणी ठाकरे यांना नोटीस बजावून चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं होतं दरम्यान ईडी कार्यालयाच्या परिसरात मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शांततापूर्ण मार्गानं आंदोलनाचा इशारा दिला आहे

अयोध्येतल्या रामजन्मभूमी बाबरी मशीद जमीन वाद प्रकरणी आज दहाव्या दिवशी सुनावणी सुरू आहे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या घटनापीठासमोर आज गोपालसिंह विशारद यांच्यावतीनं ज्येष्ठ विधीज्ञ रणजीत कुमार हे युक्तिवाद करत आहेत ही जागा स्वतच दैवी स्थान असून त्या ठिकाणी पूजा करण्याचा आपला अधिकार कायम राहावा या अधिकारावर गदा आणली जाऊ नये असं विशारद यांच्यावतीने रणजीत कुमार यांनी न्यायालयाला सांगितलं

काँग्रेस नेते तसंच माजी केंद्रीय अर्थ आणि गृहमंत्री पी चिदंबरम यांना काल सीबीआयनं अटक केली या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ही प्रतिक्रिया नोंदवली आहे आयएनएक्स मीडिया प्रकरणातले अन्य अनेक आरोपी मोकाट असताना चिदंबरम यांना मात्र कोणताही कायदेशीर आधार नसताना अटक केल्याचा आरोपही सुरजेवाला यांनी केला दरम्यान जम्मू काश्मीरमधल्या ताब्यात घेतलेल्या विविध नेत्यांची तत्काळ सुटका करावी या मागणीसाठी काँग्रेस तुणमूल काँग्रेस आणि द्रमुकसह इतर विरोधी पक्षांनी आज नवी दिल्लीत निदर्शनं केली चिदंबरम यांचे पुत्र खासदार कार्ति चिदंबरम ही या आंदोलनात सहभागी झाले काश्मीर खोऱ्यात दूरसंचार सेवा बहाल करण्यासह इतर मागण्याही या पक्षांकडून करण्यात आल्या प्रधानमंत्री किसान मानधन ही योजना अल्प आणि अत्यल्प भू धारक असलेल्या अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी दिले पालघर इथं प्रधानमंत्री किसान मानधन आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा त्यांनी घेतला

कैलास शिंदे यांनी केलं आहे

संबंधीत उमेदवारांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना निवेदन दिलं ठाकरे यांनी परिवहन मंत्र्याबरोबर चर्चा करुन या प्रश्नी मार्ग काढण्याचं आश्वासन दिलं आहे

खरीप हंगामाच्या सुरुवातीला जिल्हा प्रशासन आणि जिल्हास्तरीय बॅकर समितीद्वारे जिल्ह्यातील बँकांना लक्षांक दिला जातो

कर्णधार विराट कोहली याच्या नेतृत्वात भारतीय संघ हे सामने खेळणार आहे